दिवसभरात मंत्र्यांनी विविध ठिकाणी विकासकामांची पायाभरणी केली तर अनेक विकास प्रकल्पांच उद्घाटन केलं पंचायत समितीतून निवडून आलेले प्रतिनिधी विभाग विकास समित्या तसंच स्थानिक लोकांशी चर्चा करुन त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या तसंच विविध विकास योजना कार्यान्वित करण्याबाबत माहिती दिली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातले विद्यार्थी शिक्षक आणि पालकांसोबत संवाद साधणार आहेत हा कार्यक्रम नवी दिल्लीतल्या तालकटोरा क्रीडा संकुलात होणार आहे विद्यार्थी पालक आणि शिक्षकांमध्ये या कार्यक्रमाची उत्सुकता वाढली असून देशभरातून दोन हजारांहून अधिक विद्यार्थी पालक आणि शिक्षक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत या कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांसोबत परीक्षांमुळे येणाऱ्या ताणावर कशाप्रकारे नियंत्रण मिळवावं याविषयी संवाद साधतील तसंच यासंदर्भात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरंही देणार आहेत विरोधी पक्ष नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी अफवा पसरवत आहेत असा आरोप उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे ते आज उत्तर प्रदेशात गोरखपूर श्वि भाजपानं नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या रॅलीला संबोधित करत होते हा कायदा कोणत्याही भारतीय नागरिकाच्या विरोधात नाही तर भारतात अनधिकृतपणे घुसखोरी केलेल्या आणि देशा विरोधात कारवाई करणाऱ्यांच्या विरोधात आहे असं योगी यांनी सांगितलं या कायद्याशी संबंधित खऱ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवणं ही प्रत्येक भारतीय नागरिकाची विशेषतः तरुणांची जबाबदारी आहे असं योगी म्हणाले भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन या कायद्यात सरकारनं केलेल्या सुधारणांची माहिती द्यावी असं आवाहन त्यांनी केलं

राष्ट्रीय लसीकरण दिन आज देशभरात साजरा करण्यात आला यानिमित्तानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल राष्ट्रपती भवनातून पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेला सुरुवात केली होती

महाराष्ट्रातही ठिकठिकाणी या मोहीमेअंतर्गत बालकांना पोलिओची लस देण्यात आली नागरिकत्व सुधारणा कायदा हा ज्यांचा छळ झाला आहे अशा ठराविक घटकांना नागरिकत्व देण्याच्या उद्देशानं आणला आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे त्या आज चेन्नई ििं नागरी मंचानं नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी आयोजित केलेल्या परिसंवादात बोलत होत्या याआधीही भारतानं कायद्यामध्ये अशा प्रकारच्याच सुधारणा करून शेजारच्या काही देशांमधून भारतात आलेल्या निर्वासीतांना नागरिकत्व दिलं आहे असं त्यांनी सांगितलं नागरिकत्व कायद्यात आता केलेल्या सुधारणांमुळे देशातल्या कोणाचंही नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही असंही सीतारामन यांनी सांगितलं विदर्भातल्या संशोधन संस्थांनी या क्षेत्रात विपुल प्रमाणात असलेल्या वन उत्पादनं कोळसा यांसारख्या नैसर्गिक संसाधनांचा योग्य तंत्रज्ञानाच्या वापरानं उपयोग करून घ्यावा असं आवाहन सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रातल्या नागपूर शिल्या विश्वेश्वरेय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या हिरक महोत्सवी सोहळ्याचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं त्यानंतर ते बोलत होते वृत्तपत्रांसाठी लागणारा कागद वैद्यकीय उपकरणं लाकडाचा लगदा अशा प्रकारचा कच्चा माल आपल्याला परदेशातून आयात करावा लागतो अशा कच्च्या मालाचा पुरवठा देशातूनच व्हावा यासाठी संशोधन संस्थांनी संबंधित संस्थांच्या सहकार्य आणि समन्वयानं योग्य तंत्रज्ञान विकसित करायला हवं असंही गडकरी म्हणाले असं घडू शकलं तर आजवर मागास राहिलेल्या ग्रामीण भागांमध्ये उद्योगधंदे वाढू लागतील असं ते म्हणाले

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज आपला जाहीरनामा गॅरंटी कार्ड या नावानं प्रकाशित केला

विद्यार्थ्यांसाठी मोफत बस प्रवासाची सुविधा आणि गरजुंना परवडणाऱ्या दरांमध्ये घरं उपलब्ध करून दिली जातील असंही त्यांनी सांगितलं

यातल्या एका खलाशाचा मृत्यू झाला आहे

भारत सरकार आणि भारतीय उच्चायुक्तालयानं भारतीय नागरिकांच्या सुटकेला प्राधान्य दिलं तसंच नायजेरीयाच्या सरकारबरोबर मिळून काम केलं असं अबूजातल्या भारतीय उच्चायुक्तानं केलेल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे या सर्वांना लवकरात लवकर भारतात पाठवण्यासाठी भारतीय उच्चायुक्तालय मदत करत आहे आसाममधे गुवाहाटी शिं सुरु असलेल्या खेलो डिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आपलं वर्चस्व कायम राखलं आहे

तर भारत्तोलनमध्ये किरण मराठे आणि अभिषेक निपाणे या दोघांनी महाराष्ट्राच्या खात्यात आणखी दोन सुवर्णपदकांची भर टाकली

आज नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियानं पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला

रोहित शर्मानं शतक तर विराट कोहलीनंही अर्ध शतक झळकावलं आहे

बजरंग पूनिया आणि रविकुमार दहिया यांनी काल रात्री झालेल्या सामन्यात सुवर्णपदकं कमावली

त्याआधी विनेश फोगाटनं सुवर्णपदक तर अन्शू मलिकनं रौप्यपदक मिळवलं

कास्की जिल्ह्याच्या देवराळी भागातल्या पर्यटक आणि प्रवासी मार्गदर्शकांचा संपर्क तुटल्याचं कास्कीचे पोलीस अधिक्षक डॅन बहादूर यांनी सांगितलं आहे

निर्भया प्रकरणात दिल्लीचं आम आदमी पार्टी सरकार न्याय प्रक्रियेत विलंब लावत दोषींना वाचवायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपानं केला आहे दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी सांगितलं की दोषींना त्यांच्या शिक्षेबद्दल माहिती द्यायला आप सरकारनं दोन वर्ष मुद्दाम टाळाटाळ केली

दोषींना माफी देण्यासाठी ज्येष्ठ वकील दिरा जयसिंग यांनी निर्भयाच्या आईला विनंती केल्याबद्दलही तिवारी यांनी खेद व्यक्त केला परकीय गुंतवणुकदारांनी देशांतर्गत भांडवली बाजारात आतापर्यंत गुंतवणुकीचा ओघ कायम राखला आहे